मतदार मोठया संख्येनं आपला हक्क बजावण्यासाठी येत असल्याचं चित्र आतापर्यंत दिसलं आहे असं वरीष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी काल दिल्लीत बातमीदारांना सांगितलं

काही ठिकाणी संध्याकाळी सहा नंतर मतदारांच्या रांगा असल्यानं उशीरापर्यंत मतदान सुरु होतं दिवसभरात कुठंही अनुचित प्रकार घडला नसून मतदान शांततेत पार पडलं असं ते म्हणाले मतदार संघनिहाय काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी आहे

पुढच्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे संपूर्ण देशातल्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचा निर्णय घेतला आहे असं भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे ते काल मध्य प्रदेशात खजुराहो इथं प्रचारसभेत बोलत होते

मोदी सरकारनं गेल्या पाच वर्षात देशातल्या सात कोटी महिलांना गॅस सिलेंडर दिले आहेत असं ते म्हणाले अडीच कोटी गरिबांना रालोआ सरकारनं घरं दिली आहेत असं शाह यांनी नमूद केलं लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार आहे या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या शुक्रवारपर्यंत आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राफेल प्रकरणातल्या न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं अवमान नोटिस पाठवली आहे या वक्तव्यात या न्यायालयाचा निर्णयाचा चुकीच्या पद्धतीनं संबंध जोडला असल्याचं याआधीच न्यायालयानं म्हटलं होतं

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राफेल विमान व्यवहारासंदर्भात दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळीच ही सुनावणी होईल असं न्यायालयानं सांगितलं लेखी यांनी दाखल केलेली फौजदारी अवमान याचिका बंद करावी ही काँग्रेस अध्यक्षांची मागणी न्यायालयानं फेटाळली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि स्वराज डियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्याविरुद्ध दिल्ली धिल्या स्थानिक न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे

न्यायालयानं या तिघांना याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हजर रहायला सांगितलं होतं मात्र गैरहजर राहिल्यामुळे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी या तिघांविरुद्ध वॉरंट जारी केलं या याचिकेची सुनावणी आज होणार आहे दिल्लीत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आणि उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखणाऱ्या एकाला एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काल दिल्लीत अटक केली मोहम्मद फक्त असं त्याचं नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या एका दहशतवादी संघटनेचा हा कथित सदस्य असल्याचं तपास संस्थेचं म्हणणं आहे त्याला आज दिल्लीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे भारतीय तेल शुद्दीकरण प्रकल्पात क्रूड तेलाचा पुरेसा पुरवठा करण्याबाबत सरकारकडे ठोस आराखडा आहे असं पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायू मंत्रालयानं एका पत्रकाद्वारे सांगितलं आहे जगातल्या विविध भागातल्या प्रमुख तेलउत्पादक देशांकडून अतिरिक्त पुरवठा होईल असंही या पत्रकात म्हटलं आहे भारताच्या ज्ञाणमधल्या चाबहार बंदर प्रकल्पावर निर्बधाचा परिणाम होणार नसल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलं आहे ज्ञिणमधे हा प्रकल्प भारत विकसित करत आहे

अफगाणिस्तानच्या पुर्ननिर्माणात मदत करण्याकरता तसंच आर्थिक विकासाकरता चाबहार बंदराचा विकास आणि कार्यान्वयन करणं याच्याशी ट्रम्प यांच्या निर्णयाचा संबंध नाही असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं

चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला

आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्ज ब्लैव्हन पंजाब यांच्यात सामना होणार आहे हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पी

सिंधू सायना नेहवाल किदांबी श्रीकांत आणि समीर वर्मा आज एकेरीचे पहिल्या फेरीचे सामने खेळतील दुहेरी स्पर्धेतही भारतीय बॅडमिटनपटूंचे सामने होणार आहेत

त्यानंतर अद्याप एकाही भारतीय खेळाडूला ही कामगिरी जमली नाही गेल्या वर्षी सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय यांनी या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं

चीनमध्ये शियान इथं सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत भारतानं काल एक सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं

उच्च शिक्षण देणा या संस्थांनी उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी देशातली विद्यापीठ आणि संस्थांनी सातत्यानं सुधारणा कराव्यात असं आवाहन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी केलं आहे नायडू यांनी काल चेन्नईत पदवीधरांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

या मेळ्यात भारत सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाला आहे गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्यवाही केली असती तर श्रीलंकेत रविवारी झालेला साखळी बॉम्बस्फोट हल्ला झाला नसता हे श्रीलंका सरकारनं मान्य केलं आहे त्यामुळे आता दक्षता बाळगण्यात येत आहे दिल्लीमध्ये काल या हंगामात पहिल्यांदाच पाऱ्यानं चाळीशी ओलांडल्यानं उष्णतेत कमालीची वाढ झाली